मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर चषक कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज ग्रेट ब्रिटनशी होणार बाजारातल्या विर कंपन्यांचं आर्थिक नुकसान करणाऱ्या दरानं वस्तू विकल्या प्रकरणी वॉलमार्टच्या मालकीची फ्लिपकार्ट आणि अस्क्रॉन या कंपन्यांची सरकार चौकशी करणार असल्याचं केंद्रिय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या कंपन्यांना एक प्रश्नावली पाठवली असून त्यांच्या उत्तराषी प्रतिक्षा आहे असं त्यांनी सांगितलं ज्यामुळे किरकोळ दुकानदारांच नुकसान होईल अशा प्रकारे सवलतीच्या दरात आपला माल विकण्याचा अधिकार ई कॉमर्स कंपन्यांना नाही असंही त्यांनी सांगितलं या अशा प्रकारच्या कंपन्या म्हणजे केवळ विक्रेता आणि ग्राहक यांना जोडणारा मंच आहे जर त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं असेल तर या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले अखिल भारतीय व्यापारी संघटनेन या बाबतीत एक पत्र लिहून ई कॉमर्स कंपन्यांचे लेखापरिक्षण करण्याची मागणी केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे याबाबतीत कंपन्यांनीच सवलत दिल्याचा पिलपकार्ट आणि अर्स्झिन या कंपन्यांचा दावा पडताळून पाहण्याची विनंतीही या पत्रात केली आहे महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणूकांसाठीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आला असून प्रचाराची मुदत संपण्याकरता आता केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाचे महत्वाचे नेते मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे प्रधानमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी आज गोहाना आणि हिस्सार श्रे प्रचार फेरी काढणार आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंगटी विविध ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत

भारतीय राष्ट्रीय लोक दल जननायक जनता पक्ष बहूजन समाज पार्टीचे नेते विविध ठिकाणी प्रचार करणार आहेत महाराष्ट्रात प्रधानमंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यात प्रचारसभा घेतली सर्वसमावेशक समाज गुंतवणूक आणतो आणि त्यातून नवनिर्मिती होते असं त्यांनी या सभेत सांगितलं

युवकांच्या कल्याणासाठी सरकार अनेक पावलं उचलत असल्याचं ते म्हणाले सोमवारी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहनही मोदी यांनी लोकांना केलं काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातही मोदी यांची प्रचारसभा झाली भाजपाअध्यक्ष अमित शहा आज गडघिरोली चंद्रपूर यक्तमाळ आणि जालना जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि तिर प्रमुख भाजपानेतेही आज राज्याच्या विविध भागात प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे मल्लिकार्जून खरगे आणि आनंद शर्मा यांच्याही प्रचारसभा आज महाराष्ट्रात होणार आहे

अरोराला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक करून त्याला अतिरिक्त मुख्यमहानगर दंडाधिकारी एस

शेख याच्यासमोर हजर केलं होत आर्थिक गुन्हे शाखे नेत्याला आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवला होता

भारत आणि पाकिस्तान कर्तारपूर साहिब गुरूद्वारा कॉरिडॉर प्रकरणी सेवा शुल्क वगळता ईतर सर्व प्रश्नांवर करार करण्याच्या स्थितीवर आले आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमारयांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रशावर बोलतांना दिली

संजय जाजू यांनी म्हटलं आहे

ते काल बंगळूरू श्वि सुरक्षा आणि संरक्षण विषयक तज्ञांच्या संमेलनात बोलत होते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही वैशिष्टपूर्ण आणि यशस्वी आरोग्य विमा योजा आहे

जितेंद्रसिंह यांनी सांगितलं

हा जगातला सर्वात मोठा सरकारी निधीतून राबवला जाणारा आरोग्य सुविधा कार्यक्रम आहे

दक्षिण सिरियात शस्त्रसंधी करायला टर्कीनं मान्यता दिली आहे अशी माहिती अमेरिकेषे उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी दिली आहे

कुर्दीश नेतृत्वाखालील तुकडया काढून घ्यायला अमेरिका मदत करेल अंकारा श माईक पेन्स आणि तुर्कीचे अध्यक्ष रिसेप तय्यप एर्डोगन यांच्यात चर्चा झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली गेल्या आठवडयात टर्कीनं सीरियावर हल्ला केला होता मलेशियात सुरु असलेल्या सुलतान जोहर कप कनिष्ठ हॉकी स्पर्धेत भारताचा सामना आज ग्रेट ब्रिटनशी होणार आहे तिर सामन्यांमधे यजमान मलेशियाची लढत जपानशी तर ऑस्ट्रेलियाची वेस्ट डिजशी होईल

आंध्र प्रदेश सरकारनं भरती प्रक्रियेच्या वेळी फक्त लिखित परिक्षा घेप्याचा निर्णय घेतला आहे मुलाखत प्रक्रिया रद्द केली आहे भरती प्रक्रिया पारदर्शक आणि चोख करण्याचे निर्देश मुख्यमंत्री वाय

जगनमोहन रेङ्डी यांनी आंध्र प्रदेश लोकसेवा आयोगाला दिले आहेत सरकारी खात्यातल्या रिक्त जागांविषयक घेतलेल्या बैठकीत ते काल बोलत होते

केरळ बरोबर पाणीवाटपाबाबत चर्चा करण्यासाठी तामिळनाडू सरकारनं दोन समित्या स्थापन केल्या आहेत केरळघी राजधानी तिरुवनंतपूरम श्विं गेल्या माहिन्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय झाला होता

काल व्हिडीओ लिंकद्वारे मोदीची सुनावणी झाली

यात एका महिलेचा समावेश आहे या भारतीयांना घेऊन येणारं विमान आज नवी दिल्लीत पोहोचलं